प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल कोरोनापासून बचावाच्या उपाययोजनांसंदर्भात देशातल्या सर्वच राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओकॉन्फरंसिंगच्या माध्यमातून चर्चा केली

परदेशातून आलेल्या आणि घरातच अलिप्त रहायला सांगण्यात आलेल्या कोरोना बाधित रुग्णांना विमानतळापासून घरी न्यायला पुरेशी वाहन व्यवस्था करायला सांगण्यात आलं आहे

उदया सकाळी सात वाजेच्या आधीपासून धावत असलेल्या प्रवासी रेल्वेगाड्या मात्र प्रवास पूर्ण करतील आधीपासून धावत असलेल्या मेल आणि एक्सप्रेस रेल्वेगाड़या उदया पहाटे चार वाजता जिथे असतील तिथेच थांबवण्यात येणार असल्याचं रेल्वे मंडळाच्या आदेशात म्हटलं आहे उपनगरी रेल्वे गाड्यां अत्यावश्यक तेवढ्याच चालवल्या जातील म्ंबईत मोनोरेल बंद राहील कोरोना विषाणूसंसर्गाला आळा घालण्याच्या ृष्टीनं मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी काल अनेक निर्देश जारी केले आहेत आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी रुग्णालयात जागा निर्माण करायचे आदेश त्यांनी दिले आहेत कस्तूरबा केईएम तसंच सेवन हिल्स रुग्णालयांभोवती वाहतूकीवर निर्बंध घातले आहेत शाळा चित्रपटगृहं मॉल जलतरण तलाव पब बंद केले असून उपाहारगृहांनी ग्राहकसंख्येवर मर्यादा ठेवाव्यात असं महापालिकेनं सांगितलं आहे मात्र पिण्याचं पाणी वीजप्रवठा बँका सांडपाणीआरोग्य माध्यमं बंदरं द्रसंचार भाजीपाला पेट्रोल पंप माहिती तंत्रज्ञान सेवा ई कॉमर्स यांसारख्या जीवनाश्यक सेवां या बंदीतून वगळल्या आहेत मुंबई महापालिकेच्या अखत्यारितल्या रुग्णालयात दाखल असलेल्या मात्र प्रकृती स्थिर असल्यानं रुग्णालयात ठेवण्याची गरज नसलेल्या रुग्णांना घरी पाठवण्यात येणार आहे